एस टी विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत महिना अखेरपर्यंत वाढवण्यात आली

या त्रि सूत्रीचा वापर आवश्यक असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

मिळाला रोजगार

कोरोना विषयक जनजागृती मोहिमेअंतर्गत एक्या भंडारा गोंदियाचे भाजपाचे खासदार सुनील मेढे यांचा संदेश बाईट अजूनही कोरोना महामारीचा द्ःखाचा संकटातून आपण बाहेर पडलो नाही त्यामूळे अजूनही आता आपलं बाकी सगळ्या गोष्टी करत असतांना कोरोनाची सुद्धा काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे आपण सर्वांना कल्पना असेल मास्क वापरणं सोशल डिस्टंसिंग मेंटेन करणं आणि बाकीच्या काळजी रोज स्वच्छ हात धूणे वारंवार या सगळ्या गोष्टी आपण अज्नही करायला पाहिजे

उपचाराअभावी कोविड केअर सेंटरच्या परिसरात जांब येथील तरूणाचा मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी आरोग्य विभागाने तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जागृती कार्यक्रमानंतर विधानसभा अध्यक्षांनी या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद खंडाते यांना या प्रकरणी सविस्तर माहिती सादर करण्यास सांगून भविष्यात अशा घटना घडता कामा नये अशी सूचना दिली

केंद्रीय अर्थमंत्रालयानं सर्व करदात्यांनी या वाढलेल्या म्दतीचा लाभ घेत त्वरित विवरण भरून अंतिम क्षणी होणारी धावपळ टाळण्याचं आवाहन केलं आहे ज्या उत्पादकांचे आणि व्यावसायिकांचे एकूण उत्पन्न दोन कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना विवरणपत्र तर पाच कोटींहन अधिक उत्पन्न असलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना स्धारणापत्रक भरणे आवश्यक आहे

मुख्यमंत्री ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात काल मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

माझे क्टंब माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर हात स्वच्छ धणे आणि शारीरिक अंतर राखणे या व्रिस्त्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे असे प्रतिपादन म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केले आज वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील विषाण् संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे ई लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते पटोले कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असून लक्षणं असोत किंवा नसोत प्रत्येक नागरिकाने तपासणी करून घेणे आवश्यक आहे लोकांचे जीव वाचवण्यासोबतच भंडारा जिल्हा कोविडम्क्त करण्याचा संकल्प करा असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले जिल्हा परिषदेच्या वतीने माझे क्टंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत त्यांनी आज जिल्ह्यातील सारपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते लक्षण असूनही तपासणीला उशीर केला तर मृत्यू ओढवू शकतो त्यामुळे घाबरून न जाता नागरिकांनी तपासणी करावी यासाठी त्म्ही प्ढाकार घ्या असे आवाहन त्यांनी सरपंचाना केले

महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि माझे क्टुंब माझी जबाबदारी या कोरोना मुक्ती अभियानाबाबतची जनजागृती यावेळी करण्यात आली

शाळा कोरोना संकटात राज्यातील सर्व व्यवहार बंद झाले शाळा महाविद्यालये सिनेमागृह मंदिरे हे सार काही बंद होते कोरोनाची साखळी तोडणे आणि तो आटोक्यात आणणे यासाठी हे प्रयत्न होत असतानाच चंद्रपूर जिल्हा परिषदेची एक शाळा मात्र या साऱ्या परिस्थिला अपवाद ठरली अगदी नित्यनियमाने वर्षभर चालणारी कोरोनाच्या या काळातही सुरू होती हे कसे शक्य झाले याचा वृत्तात ऐकूयात आमच्या प्रतिनिधी कडून बाइट तेलंगणाच्या सीमेवर डोंगरांनी वेढलेला आदिवासी बहल असलेलं जिवती ताल्का याच तालुक्यातील पांडव नावाचं जेमतेम हजार वस्तीचं आणि गावातील देखना जिल्हा परिषदची शाळा

सणवार सगळे शाळेतच साजरे होतात त्यामूळे खेळीमेळीच्या वातावरणात मूले वेळीच अभ्यासक्रम पूर्ण होत असल्याने उजळणीसाठी विद्याध्यांना भरपूर वेळ मिळतो विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता संपूर्ण देशातील शाळा महाविद्यालय बंद होती मात्र पांडव येथील जिल्हा परिषदची ही शाळा कोरोनालाही अपवार ठरत सुरक्षेची काळजी घेत शाळा सुरूच होती याकरता शाळेच्या शिक्षकांनी विशेष प्रयत्न घेतले आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले चंद्रपूर मनपा नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संय्क्त विद्यमाने नागरिकांच्या मनातील कोव्हिडविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आणि शंकांचे समाधान करण्यासाठी कोव्हिड संवाद या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे दररोज आयोजन करण्यात येते या मालिकेत आज रेडिओलॉजिस्ट डॉ जितेंद्र शाह् आणि बालरोगतज्ज्ञ डॉ सौरभ क्बडे यांनी नागरिकांशी गर्भस्थनवजात शिश् आरोग्य आणि कोव्हिड या विषयावर संवाद साधला गर्भवती स्ट्रियांनी काय काळजी घ्यायची स्वच्छता आणि निर्जंत्कीकरणाचे या काळात काय महत्त्व आहे सध्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या मास्क आणि हातमोज्यांची विल्हेवाट कशी लावायची याबाबत डॉ

घनकचरा यवतमाळ शहरातील कच याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वने भ्रुंकंप प्नर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी काल प्रशासकीय अधिकारी तसेच नगरसेवकांची बैठक घेतली

भामरागड तालुका अतिद्दर्गम आणि नक्षलग्रस्त आहे बरेचदा नक्षलवादी तरुणांना पोलिस दलात भरती होऊ दिले जात नाही क्णी शहरात द्दसऱ्या नोकरीसाठी गेला तरी त्याला धमकावले जाते त्यामुळे ग्णवत्ता असूनही अनेक गरीब आदिवासी यूवक यूवती नोकरीपासून वंचित राहतात परिणामी त्यांना गरिबीच्या गर्तेतच जीवन जगावे लागते ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कृणाल सोनवाने आणि पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी यूवकांच्या हाताला काम देण्याचे ठरविले